पश्चिम बंगालमधे भाजपाची म्संडी परंत् तृणमूल कॉग्रेसची विजयी आघाडी

विधानसभा निवडण्क चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडण्कीच्या मतमोजणीतील ताज्या स्थितीतीन्सार आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरसी झाली आहे तर पश्चिम बंगालमध्य भाजपाने म्संडी मारली असली तरीही सत्तारुढ तृणमूल काँग्रेस पक्षाला विजयी आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे मात्र तामिळनाडू आणि पूद्दचेरीमध्ये सत्तारुढ पक्ष पिछाडीवर दिसत आहेत

एम

एम

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाम्ळे ही जागा रिक्त झाली होती राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडण्कीत च्रशीची लढत पाहायला मिळाली मात्र सहाव्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या समाधान आवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडू शकले नाहीत

त्यानंतर आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला

मंडळाने ग्र्णांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे

ही मदत म्हणजे भारत फ्रान्स सामरिक भागीदारी आणि मैत्रीचा प्रावा असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी रेड्डी याला अटक करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वीच रेड्डी याला धारणी पोलीसांनी नागप्र इथून अटक केली होती

वसंतराव देशपांडे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी त्यांचे अभिवादन आणि स्मरण केले ट्वीटरदवारे नितीन गडकरी म्हणाले हिंद्रस्थानी शास्त्रीय संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक मराठी संगीत नाट्याला नवे वलय देणारे पंडित डॉ

देशातील नामांकित सावरकर अभ्यासक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यानं सादर करणार असून ही सर्व व्याख्यानं हिंदी भाषेत असतील

बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्राची उभारणी केली जाणार आहे

स्निल केदार रुग्णालयात येणा या प्रत्येक रुग्णांवर चांगल्या पध्दतीचा उपचार करण्यासाठी औषधीची कमतरता असल्यास तात्काळ मागणी नोंदवा

आर्वी उपजिल्हा रुग्णालय तसेच आष्टी व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयाचा कोविड संदर्भात आढावा घेताना ते बोलत होते यावेळी स्निल केदार यांनी आर्वी व कारंजा येथे कोरोना बाधिताचा रिकव्हरी दर चांगला असल्याबाबत समाधान व्यक्त केले

लसीकरण केंद्राबाहेर रांगा जरी लागल्या असल्या तरी मात्र प्रशासनामार्फत सामाजिक अंतर मास्क याविषयी वेळोवेळी जनजागृती केली जात होती अशी माहिती आमच्या प्रतनिधीने दिली

परिणामी जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी वाढती असून मागणी व प्रवठ्याचे प्रमाण सम राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे यंत्रणांनी ऑक्सिजन निर्मिती प्लँट तातडीने स्रू करून जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व प्रवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या

गारपीट गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री वादळ व गारपिटीसह पाऊस पडल्याने रबी पिकांचे मोठे न्कसान झाले आहे गडचिरोलीसह आरमोरी देसाईगंज क्रखेडा ताल्क्यांमध्ये वादळासह पावसाने हजेरी लावली आरमोरी व देसाईगंज ताल्क्यात काही ठिकाणी गारपीटही झाली यामुळे उन्हाळी धान मका आंबे केळी इत्यादी पिकांचे मोठे न्कसान झाले दरम्यान न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांनी केली आहे